आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते

राजकारणंच महत्वाचं झालं तर ते समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगलं लक्षण असणार नाही असं त्यांनी नमूद केलं रेडिओ हे माध्यम नागरिकांच्या मनामध्ये रूजलं असून या माध्यमाची खूप मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान म्हणाले त्यामुळेच देशाचा प्रधान सेवक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर देशाच्या अगदी दुर्गम भागामध्ये टोकाच्या गावापासून ते मेट्रो शहरांपर्यंत शेतकरी बांधवांपासून ते युवा व्यावसायिकापर्यंत पोहोचण्यासाठी रेडिओ हे माध्यम निवडलं असल्याचं त्यांनी सांगितलं

आकाशवाणी एफ

रेडिओ द्रदर्शन इतर द्रचित्रवाणी वाहिन्या समाज माध्यमांसह या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सहकाऱ्यांचेही पंतप्रधानांनी आभार मानले संविधान दिन उद्या साजरा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी घटना समिती म्हणजे आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक संगम होता असं नमूद केलं या घटना समितीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस आहे त्यानिमित्त पंतप्रधानांनी डॉ आंबेडकर यांच्या स्मुतींना वंदन केलं

लोक प्रसारकाच्या रुपात प्रसार भारती खूप मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचं ते म्हणाले

महाराष्ट्राच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाणांचा मोठा वाटा असून राज्याच्या प्रगतीकरता त्यांनी पाया रचला असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

लोकसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज लातूर इथं आले असता वार्ताहरांशी बोलत होते हिन्दुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेनं युती करावी अशी भाजपाची भ्मिका असल्याचं ते म्हणाले सध्या जाती पातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला महत्व आलं असून जनतेला भाजपा विषयी विश्वास वाटतो असंही दानवे यांनी नमूद केलं

अयोध्येत आज राम जन्मभूमीवर जाऊन भगवान रामाचं दर्शन घेतल्यानंतर ते वार्ताहारंशी बोलत होते राम मंदिरासाठी अध्यादेश आणा कायदा करा शिवसेना पाठिंबा देईल असा पुनरुच्चार त्यांनी केला जम्मू कश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बाटगूंड गावामधे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सहा अज्ञात दहशतवादी मारले गेले या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं मध्यरात्री शोधमोहिम सुरु केली होती त्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला ही चकमक आता संपली असल्याचं पीटीआयच्या व्त्तात म्हटलं आहे